नागप्र जिल्ह्यात माइक्रों कंटेनमेंट झोन तयार करण्याला विशेष प्राधान्य देण्याची केंद्रीय पथकाची शिफारस

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलन्याचा निर्णय

संपूर्ण नियोजन केल्यानंतरच राज्यात टाळेबंदीबाबत निर्णय घेणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापर्यंत चालू राहणार आहे त्यानिमित वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सामाजिक स्वच्छतेवर विशेष भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली लसीची एकही मात्रा वाया जाणार नाही याकडे लक्ष देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं लसीकरणासाठी पंतप्रधानांनी काही बाबींचा प्राम्ख्यानं उल्लेख केलेला आहे वॅक्सीनेट वन म्हणजे अशिक्षित तसंच लसीकरण केंद्रावर स्वतः जाऊ न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी मदत करणं ट्रीट वन म्हणजे ज्या लोकांकडे तेवढी साधनं नाहीत आणि माहिती नाही अशांना कोरोनावरील उपचारात मदत करणं सेव्ह वन म्हणजे मी स्वतः मास्क घालून स्वतःच आणि इतरांचं रक्षण करीन असा मंत्र पंतप्रधानांनी दिला म्ख्यमंत्री उदधव ठाकरे कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय स्विधा वाढवण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत ते काल राज्याच्या टास्क फोर्सबरोबर आयोजित ऑनलाईन बैठकीत बोलत होते ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी बेड्स आणि इतर वैद्यकीय स्चिधा वाढवणं रेमडीसीव्हीर उपलब्ध करणं लसीकरण वाढवणं आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याच्या दृष्टीनं तत्काळ कार्यवाही व्हावी अशा सूचना त्यांनी दिल्या

त्यांनी कोविड लसीचा द्रसरा डोस आज नागप्र शहरातील मेडिकल कॉलेज लसीकरण केंद्रात घेतला द्रगामी परिणामापासून वाचायचे असेल तर लसीकरण नक्कीच करा स्वयंप्रेरणेचे लसीकरण करुन द्रसऱ्याला प्रेरित करा कोरोना महामारीवर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय आहे असे श्री

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबिया राज्य सरकारचं आपण पत्र पाठवून अभिनंदन करत असल्याचं आठवले यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात केलं आहे

अशा भागात मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करण्याला विशेष प्राधान्य देण्याची शिफारस केंद्रीय पथकाने केली आहे कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी प्रशासनातर्फे सध्या राबविण्यात येत असलेल्या आणि भविष्यात करावयाच्या उपाययोजना त्यासोबतच उपलब्ध वैद्यकीय स्विधा यासंदर्भात केंद्रीय आरोग्य पथकाने जिल्हयात मागील तीन दिवसात केलेल्या प्रत्यक्ष पाहणीवर आधारित अहवाल आज जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना सादर केला कोरोनाबाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता खाजगी तसेच विविध संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयांना प्रशासनातर्फे तांत्रिक आणि आवश्यक मदत करण्यात यावी नागपूर शहरात वैदयकीय स्विधांमध्ये वाढ करण्याला प्राधान्य देण्यात यावे कोविडच्या तपासण्यासंदर्भात आयसीएमआरच्या पोर्टलवर दररोज माहिती भरण्यात यावी ही माहिती नियमित अद्ययावत करण्यात यावी सोबत आयसोलेशन बेडच्या संख्येत वाढ करण्यात यावी यासाठी आवश्यक मन्ष्यबळ करुन देण्यास प्राधान्य असावे लसीकरणासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी लसीकरण करतांना लस वाया जाणार नाही याकडे विशेष लक्ष दयावे अशा सूचना या अहवालात करण्यात आल्या आहेत

गूढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच संपूर्ण देश विशेषतः महाराष्ट्र करोनाच्या गंभीर संकटातून जात आहे त्याम्ळे ग्दी पाडव्याचा मंगल सण यंदा आपापल्या घरीच अत्यंत साधेपणानं साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं हा सण तसंच आगामी नववर्ष सर्वांकरता स्ख उत्तम आरोग्य आणि संपन्नता घेऊन येवो अशा श्भेच्छा त्यांनी दिल्या य्गादी चेती चाँद बैसाखी तसंच सौसर पाडवो निमित्त देखील राज्यपालांनी जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत महिला आर्थिक विकास अमरावती जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र घातखेड आणि रिलायंस फाऊंडेशन यांच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटातील महिलांना ग्गल मीट द्वारे न्कतेच ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले गृहविज्ञान विभागाच्या प्रम्ख डॉ

प्रक्रियाय्क्त पदार्थांना असलेली वाढती मागणी लक्षात घेता फळे आणि भाजीपाला यांच्या हंगामी किंमती लक्षात घेऊन त्या टिकवून त्यांचे मूल्यसंवर्धन करण्यासाठी त्यावर प्रक्रिया आणि संस्करण करणे गरजेचे आहे ही बाब लक्षात घेऊन फळ प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले

म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिक्षण विभागाच्या बैठकीनंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी टि्वट करून दिली त्यान्सार आता दहावीच्या परीक्षा या जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे विद्यार्थी पालक शिक्षक विविध राजकीय संघटना शिक्षण तज्ज्ञ आणि तंत्रजांशी चर्चेनंतर परिक्षा प्ढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि स्रक्षिततेचा विचार करून सीबीएसई आयसीएसई आयबी आणि केंब्रिज बोर्डांनीही आपल्या परीक्षांच्या वेळापत्रकाचा फेरविचार करावा असं आवाहन गायकवाड यांनी केल आहे

नॅशनल मेडिकल कौन्सिलने अंतिम वर्ष वैद्यकीय शाखेच्या परीक्षा वेळेवरच घेण्याच्या सूचना सर्वच राज्यांना दिल्या आहेत त्यानुसार त्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे आयोजन होईल मात्र द्सऱ्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या मागणीसंदर्भात सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे देशम्ख यांनी यावेळी स्पष्ट केले

अलीकडच्या काळात तर दररोज चारशेच्यावर रुग्णांची नोंद होत आहे

जिल्हयात पर्याप्त प्रमाणात रेमडेसीवीर इंजेक्शन व आवश्यक औषधी उपलब्ध असून जिल्हयात औषधांचा त्टवडा असल्याच्या अफवावर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे

ते काल जालना इथं बातमीदारांशी बोलत होते यासंदर्भात म्ख्यमंत्र्यांनी सर्व घटकांशी चर्चा केली आहे